कोरोना काळात अधिवेशन घेणे आव्हानात्मक होते महाराष्ट्र कधी थांबला नाही महाराष्ट्र कधी थांबणार नाही या ब्रीदवाक्याला जागून अधिवेशनाचे कामकाज झाले असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशन संपल्यानंतर बातमीदारांशी बोलताना सांगितले

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्यामुळे लोकांनी स्वयंशिस्त पाळत कोरोना नियमांचे पालन करावे अन्यथा राज्य सरकारला नाईलाजाने टाळेबंदी करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे ठाकरे म्हणाले

अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते

यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी प्राधान्य देण्यात आले असून तो फक्त कोविडकेंद्रीत न ठेवता सर्वसमावेशक आरोग्य सुविधांचा विकास महिला सक्षमीकरण पायाभूत सुविधा यावर अर्थसंकल्पात भर दिला आहे

राज्याच्या अर्थसंकल्पात कोणताही धाडसी निर्णय किंवा काहीही नवे नाही असे सांगत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काय दिले असा सवाल फडणवीस यांनी केला ते अर्थसंकल्पीय अन्दानाच्या मागण्यांवरील चर्चेत बोलत होते

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार संग्राम थोपटे प्रकाश सोळंके राधाकृष्ण विखे पाटील इत्यादि सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील एकही पाणीपुरवठा योजना वीज बिल न भरल्यामुळे बंद केलेली नाही मात्र ही वीज बिले भरलीच पाहिजेत असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले राज्य सरकार आरक्षण राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल मात्र इतरांनाही याप्रकरणी बाजू मांडण्याची संधी असल्याने आता सरकारवर टीका करण्याऐवजी न्यायालयात बाजू मांडावी असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले

राज्यात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याबाबतचे निवेदन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केले

दरम्यान मनसुख हिरेन हत्या प्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेच्या मागणी विरोधकांनी काल दोन्ही सभागृहात लावून धरली त्यामुळे सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले त्यानंतर सचिन वाझे यांची मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेतून अन्यत्र बदली करण्यात येणार असल्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत दिली

संसद गदारोळ कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी कालही संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केला त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज येत्या सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे तिरथसिंग रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून तीरथ सिंह रावत यांनी काल शपथ घेतली राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी रावत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली तीरथ सिंह रावत हे सध्या गढवाल लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत मंत्रीमंडळ सदस्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील असे रावत यांनी शपथविधीनंतर पत्रकारांना सांगितले

सर्व मंदिरांचे विश्वस्त व्यवस्थापक यांनी मंदिरात देवदर्शनासाठी गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतराचे पालन होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे भाविकांनी घराबाहेर न पडता शक्यतो घरात राहूनच प्रार्थना करावी अशी सूचना करण्यात आली आहे दरवर्षी महाशिवरात्रीला लाखोंची गर्दी होणाऱ्या जेजूरीत यंदा योग्य कारणाशिवाय बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही लातूर जिल्ह्यात सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर शिवमंदिरांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे

चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सवाच्या नवीन तारख्या येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येतील

जब्बार पटेल यांनी दिली आहे

पूढील काही दिवसांमध्ये ज्या प्रेक्षकांना ऑनलाईन पद्धतीने महोत्सवात सहभागी व्हायचे आहे त्यांना त्यासाठीची आवश्यक ती नोंदणी पिफच्या संकेतस्थळावरून करता येईल तसेच याआधी चित्रपटगुहात होणाऱ्या महोत्सवासाठी नोंदणी केलेल्या प्रेक्षकांना ऑनलाईन महोत्सवात सहभागी व्हायचे असेल तर तो बदल देखील करून घेणे शक्य होणार आहे ज्यांनी या आधीच ऑनलाईन महोत्सवासाठी नोंदणी केली आहे त्यांना कोणतीही नवीन प्रक्रिया करण्याची गरज नाही

कांदा दर घसरण नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक वाढत आहे सध्या दररोज सुमारे तीन हजार क्विंटल आवक होत असून ती पुढे वाढतच जाणार आहे त्यामुळे कांद्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून घसरत आहेत गेल्या आठ दिवसांत कांद्याचे दर सरासरी एक हजार रूपयांनी कमी झाले आहेत कांद्याची निर्यात कमी होत असून देशांतर्गत मागणी कमी झाल्यानेही भाव कमी होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले

त्यामुळे ग्रंथालयाचे मासिक भाडे वीज देयके आर्दींचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत

याबाबतचे लेखी निवेदन संघाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे आणि उपाध्यक्ष धोंडीराम जेवूकर यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना काल दिले परभणी आंदोलन परभणी बाजार समितीतील रस्ते आणि नाले बांधण्याच्या मागणीसाठी काल कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील प्रमुख रस्त्यावर अनोखे आंदोलन करण्यात आले तत्काळ रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे

वसूली मोहीम नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या वतीने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली मोहिम अधिक कडक करण्यात आली आहे

शहरातील मालमत्ता आणि पाणी कर थकबाकीदारांनी त्वरीत कर भरणा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी केले आहे सातवा वेतन आयोग प्रणे महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या प्रस्तावाला काल एकमताने मंजुरी देण्यात आली

निधन प्ण्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ऍडव्होकेट भाकचंद छाजेड यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले

स्वातंत्र्यलढ्यातल्या अनेक सत्याग्रहात सहभागी होऊन त्यांनी त्रुंगवास भोगला होता

व्यसनमुक्ती चळवळीचे ते मार्गदर्शक होते समाजसेवेसाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते

ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु आहे हुवामान पुढील चोवीस तासात राज्यात कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही

पूर्व आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी अपेक्षित आहेत असा वेधशाळेचा अंदाज आहे

नमस्कार